पंतप्रधान मुख्यमंत्री चर्चा देशात कोरोना प्न्हा वेगानं फैलावतो आहे त्यामुळे आपल्या सर्वांना प्न्हा एकदा युद्ध पातळीवर झोकून देऊन काम करावं लागेल असं सांगतानाच टाळेबंदीची गरज नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं देशातल्या वाढत्या कोरोना प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आज काही वेळापूर्वी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी द्रदृष्य प्रणालीद्वारे चर्चा केली यावेळी पंतप्रधानांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचाही आढावा घेतला कोरोना संबधीच्या नियमांचं काटेकोर पालन होईल याची काळजी घ्या चाचण्यांची संख्या वाढवा बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध तपासणी आणि उपचार या त्रिसूत्रीवर भर द्या योग्य नियोजन करून सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करा असा सल्ला पंतप्रधानांनी यावेळी दिला

आरोग्य आणि कटुंब कल्याणमंत्री डॉक्टर हर्षवर्धन देशात कोविड प्रतिबंधक लसीचा तुटवडा असल्याच्या कारणावरून काही राज्यांचे गळे काढून आरडाओरडा करणं आणि केंद्रशासन आपपरभाव करीत असल्याचा आरोप करणं म्हणजे केवळ नाटक असून स्वतःची अकार्यक्षमता लपविण्यासाठी केलेले अरण्यरुदन आहे अशी खरमरीत टीका केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केली आहे लसीचा तुटवडा असल्याच्या वृत्ताचा त्यांनी ट्वीटरवरील संदेशांच्या मालिकेद्वारे इन्कार केला आहे महाराष्ट्रात लसीची टंचाई जाणवत असल्याच्या राज्य सरकारच्या आरोपाच्या अनुषंगानं त्यांनी हे प्रतिपादन केलं आहे

या दोन्ही राज्यांमध्ये भाजपेतर शासन आहे

या लसीच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केल्या जाणाऱ्या पुरवठ्यावर केंद्र सरकार सातत्यानं आणि बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचंही त्यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे

कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील ही एक महत्वाची कामगिरी आहे

महाराष्ट्र कर्नाटक छत्तीसगड दिल्ली तामिळनाडू उत्तर प्रदेश पंजाब आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांत दैनंदिन रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाचे संयुक्त सचिव कुणाल कुमार या पथकांचं नेतृत्व करत आहेत

राष्ट्रीय रोग निवारण संस्थेच्या विशेष पथकातील डॉ

सैनी यांनी धुळे शहरासह जिल्हा रुग्णालय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी केली त्याचबरोबर प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली सोलपूर इथंही विभागीय वरिष्ठ संचालक डॉ

अलोन आणि वैद्यकशास्त्र विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ पियुष जैन यांचं द्विसदस्यीय पथक पुढील पाच दिवस जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा तसच लसीकरणाचा आढावा घेणार आहे मुंबईत आलेल्या पथकानं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स भागातील लसीकरण केंद्रांना भेट दिली असून सांगली इथं दाखल झालेलं पथक देखील जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा घेत आहे

प्रदेशातील सर्वांची सुरक्षा आणि विकास अर्थात सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन रिजन म्हणजेच सागर या भारताच्या सागरी क्षेत्राविषयीच्या धोरणाचा सेशल्स हा केंद्रबिंद् आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सेशल्स इथं भारताच्या सहकार्यानं सुरू करण्यात आलेल्या विविध विकास योजनांचं आणि न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन मोदी आणि सेशल्सचे राष्ट्रपती वेवेल रामकलावान यांच्या उपस्थितीत आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते गरजेच्या प्रत्येक वेळी भारतानं कायमच शेजारी देशांना मदत केली आहे

भारताकडून लस मिळालेला सेशल्स हा आफ्रिकेतील पहिला देश असल्याचं सांगून कोविड आपत्तीच्या काळातही वेगानं पूर्ण करण्यात आलेल्या न्यायालयाच्या इमारतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं सेशल्सच्या सागरी सुरक्षिततेसाठी भारत कटिबद्ध असून भारतानं सेशल्सच्या तटरक्षक दलाला गस्तीसाठी नवीन अत्याधुनिक भारतात तयार करण्यात आलेली नौका भेट दिल्याचंही मोदी यांनी सांगितलं जलवायू परिवर्तनाचं मोठं संकट आज सागरी देशांसमोर उभं असून त्यासाठी भारत सेशल्सला एक आधुनिक उपकरण भेट देत असल्याचंही त्यांनी जाहीर केल शिखर बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुट यांच्यात उद्या दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून शिखर बैठक होणार आहे या बैठकीत दोन्ही नेत्यांदरम्यान द्विपक्षीय संबंध आणि परस्पर संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं उपयुक्त ठरणारी धोरणं या विषयावर विस्तारानं चर्चा अपेक्षित आहे उभय देशांच्या हिताच्या क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होणार आहे नेदरलॅंडमध्ये नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकांमध्ये पंतप्रधान रुट विजयी झाल्यानंतर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे या बैठकीमुळे उभय देशांदरम्यान नियमित स्वरुपात होणाऱ्या उच्चस्तरीय चर्चेला नवी दिशा मिळेल नेदरलँडमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय लोकांची संख्या सर्वाधिक असून जलप्रबंध खाद्य प्रक्रिया आरोग्यसेवा स्मार्ट शहर योजना विज्ञान आणि नवीकरणीय उर्जा इत्यादी क्षेत्रात उभय देशांमध्ये व्यापक सहकार्य असून भारतात सर्वाधिक गृंतवणूक करणाऱ्या देशांपैकी हा तिसरा सर्वात मोठा देश आहे

या दौऱ्यात ते बांगलादेशच्या तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांबरोबर बैठक घेणार असून बांगलादेशच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांबरोबरही चर्चा करणार आहेत अनेक लष्करी तळांनाही ते भेट देतील बांगलादेश मुक्ती लढयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित स्वर्णिम विजय वर्ष समारोहाच्या निमित्तानं त्याचं कालावधीत नरवणे यांचा हा दौरा होत आहे बांग्लादेश मुक्ती लढयातील हुतात्म्यांना ते शिखा अनिर्बन इथं श्रद्धांजली अर्पण करतील या दौऱ्यात नरवणे धानमंडी इथल्या बंगबंधू शेख मुजीबुर रहमान स्मृती संग्रहालयालाही भेट देणार असून रविवारी ते ढाका इथं बांगलादेशच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांबरोबर चर्चा करतील

आज अखेरच्या दिवशी सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी सभा रॅली बैठका घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाच्या सी बी आय चौकशीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकारनं दाखल केली होती दरम्यान महाराष्ट्र सरकार पोलिसांच्या मदतीनं राज्यात भ्रष्टाचार करत आहे अशी टीका भारतीय जनता पार्टीनं केली आहे राज्यातलं महाविकास आघाडी सरकार खरं तर महावसुली आघाडी सरकार आहे असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत केला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाजे आणि शिवसेनेत काय संबंध आहेत असा सवाल उपस्थित करून जावडेकर म्हणाले की सत्य बाहेर येऊ नये यासाठीच शिवसेना वाजेचं समर्थन करत आहे महाविकास आघाडीला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला नवी प्रणाली सार्थक देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या सार्थक या नव्या प्रणालीचा प्रारंभ केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते आज झाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक या दोन्ही घटकांचा विकास करण आणि जागतिक स्पर्धेसाठी त्यांना तयार करण हे या मागचं उद्दिष्ट आहे

मुद्रा योजना प्रधानमंत्री मुद्रा योजनेला सहा वर्षं पूर्ण झाली आहेत

त्यांच्या सुटकेच्या बातमीनंतर त्यांच्या कुटुंबाने आनंद व्यक्त केला आहे

यानंतर नक्षलवाद्यांनी राकेश्वर सिंह यांचं अपहरण केलं होतं नक्षलवाद्यांनी राकेश्वर यांच्या सुटकेसाठी काही अटी ठेवल्या होत्या परंतु सरकारचा वाढता दबाव पाहता त्यांची मुकता करण्यात आली

दहशतवादी हल्ला दरम्यान सुकमा इथं नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्यबलाची कोणतीही खेळी तांत्रिकदृष्ट्या किंवा अन्य पद्धतीनं अयशस्वी ठरल्याच्या शक्यता आज केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कुलदीप सिंह यांनी फेटाळून लावल्या आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यात सलामीचा सामना होणार आहे यंदाचे सामने मुंबई चेन्नई बंगळुरू अहमदाबाद नवी दिल्ली आणि कोलकाता इथं खेळवले जाणार आहेत

आता सहाच महिन्यांनंतर पुन्हा क्रिकेट रसिकांना आयपीएलचा आनंद घेता येणार आहे यंदाही कोविडच्या पार्श्वभूमीवर सामन्यांच्या ठिकाणी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत